राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाअंतर्गत पंतप्रधानांनी आशा अंगणवाडी कर्मचारी आणि आरोग्य सेवेच्या लाभार्थ्यांशी आज द्रद्रश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला देशभरात सध्या लसीकरण मोहीम वेगानं सुरु असून याचा महिला आणि बालकांना लाभ होत असल्याचं ते म्हणाले सुरक्षित मातृत्व अभियानासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

देशातल्या प्रत्येक घरात पोषण आहाराचं महत्त्व पटवून देणारा संदेश पोहोचवण्यासाठी चालू महिन्यात हा उपक्रम राबवला जात आहे पोषण आहार अभियानाअंतर्गत बालकांचं क्पोषण तसंच महिला आणि किशोरवयीन मुलींमधलं रक्तक्षयाचं प्रमाण कमी करण्याचं उद्दीष्ट सरकारनं निश्चित केलं आहे सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणी गुजरात दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख डी

वंजारा यांच्यासह इतर चार ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सुटकेचा सत्र न्यायालयाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे

या प्रकरणी ग्जरात मधल्या सत्र न्यायालयानं या सर्वांना आरोपमुक्त केलं होतं या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज गुणवत्तेच्या निकषांवर फेटाळून लावली

देशातल्या सध्याच्या नियमांनुसार सुरक्षेच्या कारणासाठी अशा प्रकारच्या सेवा किंवा व्यवहारांसाठी ओळख पटवणारं कोणतंही एक स्वीकारार्ह प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे पार्सल पाठवताना टपाल खात्याकडून आधार क्रमांकाची विचारणा करत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर टपाल खात्यानं हे स्पष्टीकरण दिलं आहे

गुलूरा लांगते भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी ही कारवाई केली या परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरु असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

काँग्रेसनं हा बंद पुकारण्याआधी शिवसेनेशी चर्चा केली असती तर त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला असता असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे हा बंद अयशस्वी झाला असल्याचं गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे देशभरातल्या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन चर्चा केली तर इंधन तेलाचे दर कमी होऊ शकतात असं ते म्हणाले

आशा आणि गट प्रवर्तक यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते आशा स्वयंसेविकांच्या कामाचा मोबदला त्यांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळावा यासाठी विभागानं आवश्यक पावलं तत्काळ उचलावीत असं अर्थमंत्र्यंनी सांगितलं

पंचवीस हजार रुपये सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे

प्रस्कारचं हे सहावं वर्ष आहे

द्पारी साडे तीन वाजता खेळाला सुरुवात होईल काल कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर प्जारा शून्यावर तर शिखर धवन फक्त एक धाव काढून बाद झाला त्यानंतर के

राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरला